जीएसएलव्ही मार्क थ्री या शक्तिशाली प्रक्षेपकाद्वारे चांद्रयानाचं प्रक्षेपण झालं

प्रक्षेपण तळावरच्या संशोधक आणि अधिकाऱ्यांनी टाळया वाजवून यशस्वी प्रक्षेपणाचा आनंद व्यक्त केला

क्रायोजेनिक इंजिनाच्या पुढल्या भागात हेलियम प्रेशर बॉटलमध्ये गळती झाल्यानं गेल्या आठवड्यात हे प्रक्षेपण स्थगित झालं होतं

त्यामुळे या यानातला चंद्रावर उतरणारा लँडर हा भाग पूर्वी निर्धारित केलेल्या वेळापत्रकान्सार सात सप्टेंबरलाच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे चंद्रावरची माती खनिजं याबददल महत्वाचं संशोधन तसंच चंद्राच्या दक्षिण ध्र्वावर पाणी किंवा बर्फाचा शोध ही या मोहिमेची प्रम्ख उद्दिष्टं आहेत

हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यानी दिली आहे

या मोहिमेबद्दल संपूर्ण देश त्यांचा ऋणी असून अंतराळ तंत्रज्ञानात देशानं नवी उंची गाठली आहे असं शाह यांनी त्यांच्या ट्विट संदेशात म्हटलं आहे या महत्वाकांक्षी आणि संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरुन यशस्वी केलेल्या चांद्रमोहिमेमुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी देशाच्या अवकाश संशोधन इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे

एनपीए अर्थात थकीत कर्जाचं प्रमाण घसरलं असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत दिली

केंद्रसरकार बांगलादेशाच्या स्वातंत्र्य युदधातल्या सैनिकांच्या वारसांसाठी दहा हजार शिष्यवृत्या प्रवणार आहे न्तन भारत बांगलादेश मैत्री मुक्तीजोधा सोन्तन शिष्यवृती प्रकल्पाअंतर्गत येत्या पाच वर्षात या शिष्यवृत्या दिल्या जातील

एक हजार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल

त्यासाठी पायाभूत स्विधा वाढवण्याची अट पूर्ण करावी लागेल

शेतकरी सैनिक कामगार आणि व्यापाऱ्यांसह समाजातल्या सर्व घटकांच्या कल्याणासाठी काम करताना सरकार पूर्ण समर्पणाने काम करत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

स्धारणा कल्याणकारी कार्यक्रम आणि न्याय यांसारख्या क्षेत्रातली गती या सरकारच्या पूर्वीच्या कार्यकाळापेक्षा वाढली असल्याचा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे असं ते म्हणाले

विधीमंडळ पक्षनेत्यांच्या पक्षादेशाबाबत स्पष्टता आल्यानंतरच विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्यायला हवं असं कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडुराव यांनी म्हटलं आहे ते आज बंगळुरु इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते या मुद्यावर उदया सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर स्पष्टता येईल त्यानंतरच विश्वासदर्शक ठरावावर मतदान व्हावं असं ते म्हणाले दरम्यान विश्वासदर्शक ठरावावर आज विधानसभेत चर्चा सुरुच होती कर्नाटक विधानसभेत स्रु असलेल्या घडामोडी घटनाबाह्य आणि सभागृहाचा अपमान करणा या आहेत असं भाजपा सरचिटणीस म्रलीधर राव यांनी म्हटलं आहे ते हैदराबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते अब्र् न्कसानीच्या एका फौजदारी खटल्यात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन आणि आठ संचालकांविरुद्ध म्ंबईतल्या स्थानिक न्यायालयानं सुरु केलेले खटले मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केले आहेत गेल्यावर्षी डिसेंबरमधे दंडाधिकारी न्यायालयानं या सगळ्यांविरुद्ध नोटीस बजावली होती

त्यानंतर टाटा आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली

काळा पैसा प्रतिबंधक कायद्यातल्या तरत्दींन्सार या सर्वांची चौकशी स्रु केली आहे असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं

ग्जरातच्या राज्यपालपदी आचार्य देवरत यांनी आज संस्कृत भाषेत शपथ घेतली गांधीनगर इथं राजभवनमधे ग्जरात उच्च न्यायालयाच्या म्ख्य न्यायाधीशांनी त्यांना शपथ दिली यावेळी मावळते राज्यपाल ओ पी कोहली म्ख्यमंत्री विजय रुपानी आणि विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी आणि इतर मान्यवर उपस्थित होते

म्ंबई शेअर बाजारात आज सलग तिस या दिवशी घसरण झाली

परदेशी निधींनी ग्ंतवणूकीचा ओघ कमी केल्याम्ळे आणि रुपयाचं अवम्ल्यन झाल्याम्ळे बाजारात मंदी राहिल्याचं स्त्रांनी सांगितलं